अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांचं आवाहन

आयोजन

फलंदाजांमध्ये अग्रस्थान कायम

मतदार नोंदणी ऑनलाईन तसेच तहसील कार्यालयात अर्ज करुन अर्थात ऑफलाईन अशा दोन पद्धतीने करता येते ऑनलाईन अर्जाच्या बाबतीत अनेक बाबींची पडताळणी केली जाते त्यात ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक प्रावे छायाचित्र संगणकीय प्रणालीत अर्जदाराने अरणे आवश्यक असते शिवाय या अर्जदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन पडताळणी करतात

ऑनलाईनसोबतच ऑफलाईनदेखील नोंदणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन केली जाते

परराष्ट्र व्यवहार मंत्री स्षमा स्वराज आजपासून मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत त्यांच्या सोबत या दौऱ्यावर परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अन्य अधिकारी देखील असतील या दौऱ्यात सृषमा स्वराज मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलीह संसदेचे अध्यक्ष कासिम इब्राहिम आणि परराष्ट्र मंत्री अब्दल्ला शाहिद यांच्याशी चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान विकास आणि आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांच्या परस्पर संपर्क वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज अमरावती इथं केले जिल्हाधिकारी श्री नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते

नवाल म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा आणि मतदानापासून क्णीही वंचित राह नये यासाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्राऐवजी अन्य दस्तऐवजाचाही पर्याय खुला करून दिला आहे ते पूढे म्हणाले की या दस्तऐवजात पासपोर्ट वाहनचालक परवाना छायाचित्र असलेले केंद्र राज्य शासन आणि सार्वजनिक उपक्रम किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनीचे कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेले बँकेचे पासब्क पॅनकार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत सरकारदवारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड मनरेगा कार्यपत्रिका कामगार मंत्रालयादवारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज खासदार आमदार यांना दिलेले ओळखपत्र आधारकार्ड यांचा समावेश आहे

ते काल नवी मुंबई इथं राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युवक मेळाव्यात बोलत होते नोटबंदीच्या नकारात्मक परिणाम देषाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असं सांगत या सरकारनं सामान्य नागरिकांची फसवणुक केली असा आरोपही पवार यांनी केला आपल्या च्का सुधारून आता नैतिकतेच्या ताकदीवर आम्ही जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला

मराठवाडयात गंभीर द्ष्काळ आहे यापरिस्थितीत सर्वोतोपरी मदत करण्यासह मराठवाडयात पाणी प्रश्न सोडावला जाईल असं आष्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे ते आज औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या शिवसेना आजपा यु्तीच्या मराठवाडास्तरीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात बोलत होते या मेळाव्याला शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित आहेत त्यापूर्वी आज देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत जालना मतदारसंघाबाबत तोडगा निघाला शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी शिवसेना आजपा य्तीसाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जालना मतदार संघाबाबत खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद संप्ष्टात आल्याचं सांगितलं जात आहे

त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला जलसाक्षरतेच महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मूदगल यांनी केल नागपूर स्थित सिंचन भवन इथ आयोजित लोकसहभागातून जलसमुद्धी या संकल्पनेन्सार जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी काल बोलत होते विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीन जलजागृती सप्ताह गेल्या पाच वर्षापासून साजरा करण्यात येतो नद्या नाले तलाव माजी मालग्जारी तलाव विहिरी यासारख्या जलपरिसंस्थाची काळजी घेण्याच आवाहन करुन नैसर्गिक जलस्त्रोतांमधील वाढती अस्वच्छता दूशितपणा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण आवश्यक आहे त्यासाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही आगात पथनाट्ये जनजागृती मेळावे जल परिसंवाद चर्चासत्र घेणे ही आज गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितल जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान विदर्भातील वर्धा वैनगंगा बाघ वेण्णा कन्हान इत्यादी प्रमुख नद्यांसह सर्व नद्यांच पाणी एका कलशात एकत्र करण्यात आल हा कलश जलजाग़ती सप्ताहादरम्यान विभागात सर्वत्र फिरविण्यात येणार आहे

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडण्कीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेन्सार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओलाए उपस्थित होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत भारताच्या कर्णधार विराट कोहली यानं फलंदाजांमध्ये आपलं अग्रस्थान कायम ठेवलं असून जस्प्रीत बुमराह देखील गोलंदांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे

अन्य गोलंदाजांपैकी न्युझीलंडच्या जलदगती गोलंदाज बोल्टनं दुस या स्थानावर झेप धेतली आहे सर्व उत्कृष्ट क्रिकेट संघांमध्ये इंग्लंड आणि भारतानं अन्क्रमे पहिलं आणि द्सरा स्थानं पटकावलं आहे एका पिढीनं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचं धेय्य ठेवलं तर यानंतरची पिढी अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीत नोकरी करण्याचं धेय्य निश्चित बाळगते तिसरी पिढी याच कंपनीचा सीईओ होण्याची आकांक्षा ठेवते तर चौथी पिढी अशा प्रकारची कंपनी स्थापन करण्याचा संकल्प करते म्हणुनच कठीण परिश्रम आणि संयम हा यशाचा मंत्र असल्याचं प्रतिपादन आय सी टी मुंबई चे क्लपती पद्मविभूषण डॉ रघ्नाथ माशेलकर यांनी केलं

शर्मा उत्कृष्ठ संशोधन प्रस्कार सोहळा वानाडोंगरी इथल्या दिवंगत दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात आणि रूग्णालयाच्या सभागृहात काल आयोजित करण्यात आला होता तेव्हा ते बोलत होते

या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या कक्षान काटेकोरपण काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत